तसंच स्वचलित जीएसटी परतावा मोडयूल लागू करण्याचा प्रस्ताव आहे ग्राहकोपयोगी वस्तूंबाबत काही ठळक बदल करण्यात आले आहेत त्यानुसार सेट टॉप बॉक्स कॉम्पॅक्ट कॅमे यासाठी लागणारी साधनं मोबाईल फोन चार्जर लिथियम आयर्न बॅटरी आदींवरील सीमाशुल्क रद्द करण्यात आलं आहे

प्रत्येक गावात कचरा निर्मूलनासंबंधी निश्वित उपाययोजना सुरु करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अधिक व्यापक केलं जाणार आहे स्फूर्ती कार्यक्रमांतर्गत समूह विकास संकल्पनेनुसार ग्रामीण कृषी उद्योगांना चालना दिली जाईल यामधे बांबू मध आणि खादी उद्योगाच्या विकासाला प्राधान्य दिलं जाईल

सिगरेट तंबाखू बिडी आणि संबधित उत्पादनांना आवश्यक वस्तूप्रमाणे उत्पादन शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव आहे

हवाई वाहतुक प्रसार माध्यमं आणि विमा क्षेत्र परकीय गुंतवणूकीसाठी खूली करण्याचा प्रस्ताव करण्याचा आहे

सरकारी दूरदर्शन वाहिन्यांवरुन स्टार्ट अप संदर्भात विशेष कार्यक्रम सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे महिला सक्षमीकरण आणि महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्वयंसहाय्यता गटांना असलेली व्याज सबसिडी आता सर्व जिल्ह्यात लागू होणार आहे मुद्रा कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गटातल्या एका महिलेला एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे भारतीय पारपत्र धारक अनिवासी भारतीयांना भारतात आल्यावर आधार कार्ड जारी करण्याचा सरकारचा विचार आहे यासाठी त्यांना सहा महिने थांबण्याची आवश्यकता राहणार नाही

हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून देशाला प्रगती पथावर नेणारा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे